मतदान सांयकाळी सहा वाजेपर्यंत चालेल

जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग मतदारसंघासाठी पुलवामा आणि शोपियान जिल्ह्यात तसंच लदाख धिं आज मतदान होत आहे

दरम्यान लोकसभेच्या सहाव्या आणि सातव्या टप्प्यासाठीच्या प्रचारानं वेग घेतला आहे सर्वच राजकीय पक्षांचे नेते देशात ठिकठिकाणी प्रचारसभा आणि रोड शो घेत आहेत

नौदलाच्या स्कॉर्पिन श्रेणीतल्या वेला या चौथ्या पाणब्डीचं आज मुंबईत माझगाव गोदीत जलावतरण झालं संरक्षण उत्पादन सचिव डॉ अजय कुमार आणि त्यांच्या पत्नी वीणा यांच्या उपस्थितीत जलावतरण सोहळा झाला यापूर्वी तत्कालीन सोवियत रशियाकडून घेतलेल्या पाणबुड्यांच्या ताफ्यातल्या वेला नावाच्या पाणबुडीचं नाव या नव्या पाणबुडीला देण्यात आलं आहे प्रोजेक्ट सेव्हन्टी फाईव्ह अंतर्गत या प्रकारातल्या एकूण चार पाणबुड्यांची बांधणी फ्रान्सच्या नेव्हल ग्रुपच्या सहकार्यानं माझगाव गोदीत सुरू आहे आज जलावतरण झालेल्या वेला या पाणब्रुडीच्या सागरी चाचण्या लवकरच सुरू होतील यंदाच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत प्ले ऑफ मधे खेळणारे चार संघ निश्वित झाले आहेत मुंबई डियन्स चेन्नई सुपर किंग्जस दिल्ली कॅपिटल्स सनरा ज़र्स हैदराबाद हे चार संघ प्ले ऑफमधे खेळणार आहेत गुणतालिकेत मुंबई डियन्स पहिल्या स्थानावर घेन्नई सुपर किंग्जस दुस या दिल्ली कॅपिटल्स तिस या तर सनरा जर्स हैदराबाद चौथ्या स्थानावर राहिले क्लॉलिफायर एक मधे उद्या मुंबई डियन्स आणि चैन्नई सुपर किंग्ज हे संघ एकमेकांशी भिडतील तर लिमिनेटरचा सामना तिस या स्थानाच्या दिल्ली कॅपिटल्स आणि चौथ्या स्थानावरचा सनरा झर्स हैदराबाद यांच्यात बुधवारी होईल काल मुंबईतल्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबई डियन्सनं कोलकाता नाईट रायडर्सचा नऊ गडी राखून पराभव केला मुंबई डियन्सच्या या विजयामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघ स्पर्धेतून बाहेर फेकला गेला असून सनरा झिर्स हैदराबाद हा संघ उत्तम रन रेट च्या जोरावर प्ले ऑफ मधे खेळायला पात्र ठरला लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात काल झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात आठ जण ठार आणि आठ जण जखमी झाले लातूर जिल्ह्यात शिरूर ताजबंद ते मुखेड मार्गावर जळकोटजवळ जीप आणि टेंपोच्या टक्करीत एकाच कुटुंबातले पाच जण ठार तर सहा जण जखमी झाले

दुसरा अपघात हिंगोली कनेरगाव नाका राज्य महामार्गावर झाला एक चारचाकी झाडावर आदळल्यानं यात दोन जण जागीच ठार झाले अपघातातल्या तीन जखमींना उपचारासाठी नांदेडला नेत असताना एका जखमी महिलेचा वाटेतच मृत्यू झाला

भामरागड तालुक्यात मर्दहून गावानजीक ही हत्या केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी आणखी एका इसमाची हत्या केल्याची घटना आज सकाळी एटापल्ली तालुक्यात गट्टा जांभिया गावानजीक उघडकीला आली

औरंगाबाद जिल्ह्यात पैठणच्या जायकवाडी धरणातल्या मुत साठ्यातून अनधिकृतपणे पाणी उपसा करणाऱ्यांविरूद्ध काल कारवाई करण्यात आली धरणाच्या अमरापुर वाघूंडी इथल्या जलफुगवट्यावर संजीवनी उपसा सिंचन योजनेजवळ ट्रस्टिर पंपद्वारे पाणी चोरी करणाऱ्यांविरूद्ध जलसंपदा महावितरण पोलिस आणि महसूल विभागानं कारवाई करून एक ट्रेष्टर जप्त केल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली अहमदनगर जिल्ह्यात भानस हिवरा इथं यात्रेनिमित्त घोडा बैलाच्या शर्यतीचं आयोजन केल्याबद्दल नऊ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे शेमिगोंडा शर्यती म्हणजे घोडा बैलाची शर्यत आयोजित केल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी खुणेगाव शिवारात छापा टाकला

येत्या दोन दिवसांत दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे या काळात राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील मात्र विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट जाणवेल असा शारा हवामान विभागानं दिला आहे